आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून श्रीराम वाणिज्य महाविद्यालयाच्या व्यापारविषयक परिषदेला संबोधित करताना बोलत होते

कोरोना संसर्ग रोखणं आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणं आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे ते आज वृत्तपत्रांचे संपादक मालक वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते आपण सगळे एकजूटीनं लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीनं जनजागृती व्हायला सहकार्य करावं असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्यानं विर काही पर्याय आहेत का ते सर्वाकडून जाणून घेत सुचनाही स्वीकारल्या आपल्याला क्णाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार असं त्यांनी म्हटलं आह आपण वर्षभरापासून सातत्यानं आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत मधल्या काळात आपण ते पाळल्याने ही साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवं आव्हान उभे राहिलं आहे सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे अशावेळी सर्वांनी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे याचं राजकारण नको आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्वितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल मात्र कोरोनाशी लढताना भीतीचं वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊयात यादृष्टीनं समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावं आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसं वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल खासगी आणि बंधपत्र करार स्वरूपानं डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल त्याचाही विचार करत आहोत ज्येष्ठ डॉक्टर्स नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील तेही पाहतो आहोत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की जनतेचं हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा आणि वस्तुस्थिती मांडावी या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी उपाय तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर टेलीमेडिसिन सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन कामाच्या वेळांची विभागणी त्यादी विविध सूचना देण्यात आल्या राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळली नाही तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची काल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली या बैठकीनंतर दुरदृश्य प्रणालीद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते पूर्ण टाळेबंदीबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

पण सामान्य रुग्णखाटा अतिदक्षतेसह रुग्णखाटा व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय उपचार साहित्य वाढवता येईल पण रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर परिचारिका आणि तिर कर्मचारी कसे वाढवता येणार हा चिंतेचा विषय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकारनं टाळेबंदी केलीच तर त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीनं मदत केली जाईल तेही स्पष्ट करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली ते काल नागप्रमध्ये बातमीदारांशी बोलत होते विविध देशांनी टाळेबंदी केली तेव्हा देशवासियांना आर्थिक मदत देऊ केली

लोकांच्या मदतीसाठी आम्ही गेले वर्षभर रस्त्यावर आहोत आणि यापुढेही तेच करू असं ते म्हणाले कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शित्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे

मधल्या काळात आपण ऑनलाईन ऑफलाईन यु ट्यूब गुगल यांच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवलं होतं पहिली ते चौथीच्या शाळा वर्षभर सुरु करू शकलो नाही पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु केल्या काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तर काही ठिकाणी शाळा सुरु होऊ शकल्या नाही ज्या ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत करोना विषयक खबरदारी पाळूनच हा पवित्र दिवस साजरा करण्याचं आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून सुटी दिली त्यांच्यावर पित्ताशयाची शस्रक्रिया झाली होती काही दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे

गेल्या वर्षी अभ्यासक्रमातून वगळलेले धडे नवीन वर्षासाठी पुन्हा समाविष्ट केले जाणार आहेत गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे अभ्यासक्रमात केलेली कपात एका वर्षासाठीच होती असं मंडळानं म्हटलं आहे

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे महाराष्ट्रानं देशभरात पहिला क्रमांक कायम राखला आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीलं आहे

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावले आहेत त्यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरव राव यांनी माहिती दिली जालना जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यानं काही गावं स्वयंस्फूर्तीनं बंद पाळत आहेत भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात आजपासून दोन दिवस जनता कर्फ्यू पाळणार असल्यानं रस्त्यांवर बाजारात शुकशुकाट होता नंद्रबार मध्ये दर शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यू असल्यानं आज सकाळपासूनच जिल्ह्याभरात कडकडीत बंद दिसून आला वैद्यकीय सेवा वगळता आज व्यापारी आणि नागरीकांनी स्वयंस्फुर्तीनं बंद पाळला आहे

दरम्यान आताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील व्यायाम शाळांचे मालक संचालक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना परिस्थितीबाबत संवाद साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय यांच्यासह महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनेचे अध्यक्ष निखिल राजपुरीया आणि तिर मान्यवर उपस्थित होते

या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल असा विद्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे

पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन कंपनीन केलं आहे

अनेक गुन्ह्यांमध्ये वाझेचा सहभाग असावा असा संशय असून त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी कोठडीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली होती येत्या दोन दिवसांत राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे